नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे ठाकरे यांचा शपथविधी येत्या एक डिसेंबरला मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवतीर्थावर होणार आहे शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस कॉग्रेस आणि मित्रपक्षांची बैठक नुकतीच झाली त्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवीत असल्याचा प्रस्ताव मांडला त्याला कॉग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला त्यापूर्वी गेल्या काही दिवसातील नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी सव्वाचार वाजता आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजभवनामध्ये सुपूर्द केला त्यापूर्वी दुपारी अडीचच्या दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फडणवीस यांच्याकडे सोपविला त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याचं स्पष्ट झालं

त्यानुसार आज देशभर विविध कार्यक्रम झाले

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे तसेच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी राज्यघटनेची मूल्ये पाळण्याचा निर्धार केला तसच याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे साम्हिक वाचन करण्यात आलं स्वातंत्र्य समता बंधुता राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही हि मूल्ये जनमानसात रूजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे असे मत यावेळी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले प्ण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीनेही आज संविधान दिन साजरा करण्यात आला या वेळी लष्कराचे सर्व वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी तसच सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते

दोन्ही देशातील सैन्य दलात मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत आणि दहशदवादाविरुद्धच्या लढाईत एकत्रपणे काम करता यावं हा त्यामागचा उद्देश आहे भारतात लघ्पट निर्मितीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर एक समर्पित वाहिनी गरजेची आहे असं मत ब्रिज या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रमजित गुप्ता यांनी व्यक्त केलं

राष्ट्रीय दुग्ध दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉ वर्गीस क्रियन यांचा जन्म दिवस दरवर्षी राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो घ्बड हा पक्षी समाजात अश्भ मानला जातो मात्र भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी घ्बड हा वरदान ठरणारा पक्षी असुन त्याबद्दलचे अनेक गैरसमज द्रर करण्यासाठी जागतिक घ्बड परिषद येत्या शुक्रवारपासून पृण्यात भरणार आहे

भारतात प्रथमच ही परिषद होत असून त्यामुळं काळी जादू आणि अन्य संशयास्पद कारणांसाठी होणारा घुबडांचा वापर कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत